ही नुकसान भरपाई देता यावी यासाठी या नुकसानीचे शक्य तितक्या तातडीनं पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत गेल्या काही दिवसांत राज्याच्या काही भागात झालेल्या मुसळधार पावसाने पिकांचं नुकसान झालं आहे हिंगोली परभणी नांदेड औरंगाबाद आणि जळगावसह अनेक जिल्ह्यांत प्रामुख्यानं मका ज्वारी बाजरी सोयाबीन कपाशी आणि केळीसह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालं आहे

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली भाजप आणि शिवसेना महायुतीमध्ये राज्यात सत्तास्थापनेतल्या भागीदारीवरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली ही सदिच्छा भेट होती असं राजभवनातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनीही काल सकाळी राज्यपालांची भेट घेतली दिवाळीच्या श्भेच्छा देण्यासाठी आपण राज्यपालांना भेटलो असं त्यांनी वार्ताहरांशी बोलतांना नमूद केलं आहे

ते काल नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते

दिवाळीनिमित्त आपल्या मूळगावी सुकळी इथं ते वार्ताहरांशी बोलत होते राज्य सरकारनं गेल्या पाच वर्षांत पाच लाख कोटीचे कर्ज घेऊन राज्य कर्जबाजारी केल्याचं त्यांनी सांगितलं

पाठिंब्याचं पत्र गडाख यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर केलं शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी काल नेवासा तालुक्यात सोनई इथं माजी खासदार यशवंतराव गडाख आणि आमदार शंकरराव गडाख यांची भेट घेतली त्यानंतर गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे गडाख यांना राष्टवादी काँग्रेसनं निवडण्कीत पाठिंबा दिला होता

संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी काल एक पत्रक काढून हा निर्णय जाहीर केला या निर्णयाविरोधात जोरदार जनमत उभं राहिल्यामुळे संचालक मंडळानं तो रद्द केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे आमदार सतेज पाटील यांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन केलेल्या दोन वर्षांच्या लढ्याला यश आल्याचं म्हटलं आहे दरम्यान गुळाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असलेल्या कोल्हापूर इथं काल दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे काढण्यात आले यामध्ये गुळाला विक्रमी दर मिळण्याचे संकेत मिळाले कालच्या सौद्यात गुळाला प्रतिक्विंटल चार हजार ते साडेपाच हजार रुपये इतका दर मिळाला दीड हजाराहून अधिक गुऱ्हाळ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात यंदा महापुरामुळे गूळ निर्मितीमध्ये घट होण्याची शक्यता आहे

त्यांना चार नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे या प्रकरणातल्या बास्टियन हॉस्पिटॅलिटी नावाच्या कंपनीसोबत कुंद्रा यांनी केलेल्या व्यवहारांची चौकशी होणार असल्याचं याबबातच्या वृत्तात म्हटलं आहे

बहीण भावाच्या नात्याचा गोडवा वाढवणारा भाऊबीजेचा सण आज साजरा होत आहे भावाच्या दीर्घायुष्याची कामना करत बहीण आज भावाला औक्षण करते तर बहिणीला सतत सहकार्याच्या भावनेसह भावाने बहिणीला ओवाळणी देण्याची परंपरा आहे दरम्यान पाडवा आणि भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर काल एसटी बस गाड्या तसंच रेल्वे गाड्यांना प्रवाशांची गर्दी दिसून आली

जिल्ह्यात कापणी केलेलं सोयाबीन पाण्यावर तरंगून कुजत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सरकारनं याची त्वरित न्कसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे या पावसामुळे कपाशीचंही न्कसान होत आहे कंधार तालुक्यात कपाशीच्या नुकसानाची आमदार श्यामसुदर शिंदे यांनी काल पाहणी केली देगलूर मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी काल देगलूर आणि बिलोली तालुक्यात अतिवृष्टीमूळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली या भागातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देऊ असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार मोहन हंबर्डे यांनीही काल सोनखेड इथं पिकांच्या न्कसानीची पाहणी केली पीक न्कसानीचे पंचनामे करतांना एकही शेतकरी विसरु नये अशी सूचना त्यांनी कृषि विभागाचे कर्मचारी आणि तलाठी यांना केली

कळमनुरी तालुक्यात सांडस डोंगरगाव पूल शेवाळा या भागात सोयाबीनचं मोठं नुकसान झालं असून कापलेल्या सोयाबीनला कोंब फुटले आहेत कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्यासह तहसीलदार वाघमारे यांनी काल या भागातल्या नुकसानाची पाहणी केली त्यानंतर हे आदेश दिले

या आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतुक विस्कळीत झाली होती प्रशासनानं दखल घेतल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

मात्र मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला तर फुलांचे दर घसरून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं हिंगोली शहरात मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झेंडू फुलांसंदर्भात नागरिकांनी अनोखं अभियान राबवलं याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर रमेश कदम

या उपक्रमातंर्गत यंदा शेतकरी बांधवांना शेतात लागवडीसाठी रोपं वाचनासाठी ग्रंथ तसंच गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट स्वरुपात देण्यात आलं सांस्कृतिक कार्यक्रम तसंच ग्णवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला

या पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचलं जिल्ह्यातल्या खरीप पिकांचं या पावसामुळे नुकसान झालं आहेच शिवाय फुल शेतीलाही या पावसाचा फटका बसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे औरंगाबाद शहरातही काल दिवसभराच्या विश्रांतीनंतर रात्री जोरदार पाऊस झाला

गुजरातच्या कच्छ भागातून कळमन्री ताल्क्यातल्या कवडी शिवारात मेंढ्या चारण्यासाठी आलेल्या मेंढपाळांची चार मूलं अंघोळीसाठी डोहात उतरली यापैकी अनुक्रमे आठ आणि बारा वर्ष वयाची दोन मुलं पाण्यात बुडून मरण पावली काल दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली